विधानसभेत काल विविध विधेयकं मांडण्यात आली यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक या विधेयकांचा समावेश आहे

विधान परिषदेचं कामकाज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वादळी ठरलं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला दोन दिवसांच्या अधिवेशनात आरक्षण शेतकरी समस्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कशी होणार असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी कृषी कायद्यांचा मृद्दा उपस्थित केला शेती हा विषय राज्य सूचीत आहे मात्र केंद्र सरकारनं चर्चेविना कृषी विधेयकं संमत केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला महाविकास आघाडी सरकारनं याबाबत स्वतंत्र कायदा आणावा अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आले अर्थराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी प्रवणी मागण्या सदनासमोर मांडल्या या दरम्यान विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं सभापतींना सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं विधानपरिषदेत तालिका सभापती म्हणून प्रसाद लाड सतीश चव्हाण गोपीकिशन बाजोरिया आणि सुधीर तांबे यांची नियुक्ती काल करण्यात आली दिवगंत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सदनाच कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं

तर आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं प्रश्न तेवत ठेवणं हेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं धोरण असल्याचा आरोप पडळकर यांनी यावेळी केला दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही असं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे वेळेअभावी आमदारांना जनतेचे प्रश्न सदनात मांडता येत नाहीत त्यामुळे सत्ताधारी तसंच विरोधकांनी पुढील अधिवेशन नियमित होण्याच्या दुष्टीनं एक नियमावली तयार करण्याची सूचना पटोले यांनी केली इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचं अधिवेशन घेता येऊ शकतं असंही पटोले यांनी नमूद केलं दहशतवादविरोधी पथकानं काल मुंबईत बनावट पासपोर्ट अर्थात पारपत्र बनवणाऱ्या बांग्लादेशी टोळीला अटक केली आठ जणांच्या या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर पारपत्र आधारकार्ड पॅनकार्ड मतदार ओळखपत्र शिधापत्रिका वीजदेयक भाडेकरारपत्र शाळा सोडल्याचे दाखले जन्मप्रमाणपत्र बँकेची खातेप्स्तकं आदी बनावट कागदपत्रं हस्तगत करण्यात आली बांग्लादेशी चलन बांग्लादेशी मोबाईल फोन सिम कार्ड तसंच विविध बँकांची एटीएमकार्ड ही या टोळीकड्रन जप्त करण्यात आल आहे

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय क्ळकर्णी यांनी केली आहे ते काल वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

सुभाष भामरे यांनी काल धुळ्यात याच संदर्भात पत्रकार परिषद घेतली शेती सुधारणा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्या सुधारणा काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाल्या होत्या त्या देशपातळीवर झाल्या तर विरोध का असा प्रश्न भामरे यांनी विचारला

ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारकडून धान्य खरेदी आणि बाजार समित्यांची व्यवस्था याप्रढेही कायम राहणार आहे नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे आणखी पर्याय उपलब्ध होणार असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यात पाच औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

महापालिका प्रशासक आस्तिकक्मार पाण्डेय यांनी मार्गदर्शक सूचेनसह यासंदर्भातील एक पत्रक काल जारी केलं शाळा स्रु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणं तसंच पालकांकड्रन संमतीपत्र घेणं आवश्यक आहे ऑनलाईन शिक्षणही सुरू ठेवण्याची सुचना करण्यात आली आहे

लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी दिल्या

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापूढे शाळांमध्ये शिपाई किंवा तत्सम पदं भरता येणार नाहीत औरंगाबाद इथल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर काल निदर्शनं करत या आदेशाची होळी करण्यात आली ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण अबाधित राहावं या आणि अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयावर काल ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं महाकवी ग

माडगूळकर यांचं पृण्यात स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी काल लातूर इथं जनआंदोलन करण्यात आलं या आंदोलनास अनेक साहित्यिकांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शवला

स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ आणि रोख रुपये एकवीस हजार असं प्रस्काराचे स्वरूप आहे

वर्मा यांनी गेल्या चार दशकांपासून मराठवाड्यात रेल्वे सुविधा तसंच नियमित आणि उत्सव विशेष रेल्वेगाड्यांसाठी केलेल्या यशस्वी पाठप्राव्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या पार्थिव देहावर काल कोल्हाप्रात अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दख व्यक्त केलं आहे

त्यांना कोविड संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राक्रत विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं

पर्यावरणाची दशा आणि दिशा यावर यावेळी चिंतन बैठकही घेण्यात आली बीड जिल्ह्याच्या माजलगाव इथं विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं विवाहितेची सासू आणि नवऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे

राज्य माथाडी वाहतूक आणि कामगार संघटनेच्या वतीनं काल लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच औद्योगिक वसाहत परिसरात लाक्षणिक संप पाळण्यात आला

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे परभणी इथं पोलिसांनी एका घरात साठवून ठेवलेला एक लाख सात हजार रुपयांचा ग्टखा काल जप्त केला याप्रकरणी अब्द्रल हफीज नावाच्या इसमाविरुद्ध ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

जिल्ह्यातल्या ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह नोंद करावी यानंतर पुन्हा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं

पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करावं असं आवाहन नांदेडच्या सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ए